धार्मिक स्थळे मॉल केशकर्तनालय ब्युटीपार्लर मात्र बंदच राहणार राज्यात शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होणार कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत देशात लवकरच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त होण्याची शक्यता सध्या सुमारे

मात्र आता लॉकडाऊन पूर्णपणे न उठवता टप्प्याटप्प्याने उठवला जाणार आहे त्यामुळं सर्वसामान्यांना लॉकडाऊन पूर्वीप्रमाणे आयुष्य सुरू करायला मदत मिळेल राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या दिशानिर्देशानुसार संपूर्ण राज्यभरात शाळा महाविद्यालयं आणि सर्व प्रकारच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था बंदच राहणार आहेत याशिवाय सिनेमा आणि नाट्यगृह सभागृह धार्मिक स्थळं व्यायामशाळा तरण तलाव पार्क केस कापण्याची दुकानं स्पा सलून ब्युटी पार्लरवर लागू असलेली बंदी कायम राहणार आहे यासोबतच राज्यात कुठेही मॉल्स हॉटेल्स रेस्टॅरंट तसेच अशा प्रकारची सेवा देणारी इतर ठिकाणं आणि बारवरची बंदीही सध्यातरी कायम ठेवण्यात आली आहे तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास मेट्रो रेल्वेची सेवा बंदच असेल मात्र हळूहळू या सेवा सुरू करण्यासाठीचे दिशानिर्देश प्रसिद्ध केले जातील असा दिलासा राज्य सरकारने व्यक्त केला आहे आंतर जिल्हा बस वाहतूक सध्यातरी बंदच राहणार असून त्यासंदर्भात नंतर दिशानिर्देश प्रसिद्ध केले जातील

रेल्वेची प्रवासी वाहतूक आणि देशांतर्गत विमानसेवा त्या त्यावेळच्या आदेशाप्रमाणे आणि त्यासाठीच्या निर्धारित केलेल्या नियमावलीनुसारच सुरु राहील याव्यतिरिक्त या सेवा बंदच राहतील असंही आज जारी झालेल्या नियमावलीत म्हटलं आहे मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात सरकारनं काहीही स्पष्ट केलेलं नाही दरम्यान मुंबई महानगर क्षेत्रातल्या महापालिकांसह पुणे सोलापूर औरंगाबाद मालेगाव नाशिक धुळे जळगाव अकोला अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातले प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतरत्र याआधी लागू असलेले काही निर्बंध राज्यसरकारनं शिथील केले आहेत

याठिकाणी गटागटाने नव्हे तर एकट्याने जाता येईल लहान मुलं मोठ्या माणसांसह मैदानावर खेळायलाही जाऊ शकतील मात्र नागरिकांनी जास्त वेळ घराबाहेर राहु नये तसेच गर्दीची ठिकाणं टाळावीत असा सल्लाही राज्य सरकारनं दिला आहे प्लंबर इलेक्ट्रिशिअन पेस्ट कंट्रोल आणि इतर तंत्रज्ञांना सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे वाहन दुरुस्तीच्या कामांसाठी आधी वेळ निश्वित करण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे

यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुंपैकी एक बाजू सम तारखेला तर दुसरी बाजू विषम तारखेला सुरु ठेवण्याची परवानगी असेल कोणत्याही द्कानांमध्ये ट्रायल रुम आणि वस्तु परत किवा बदली करण्याची सोय नसेल परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याची जबाबदारी संबंधित द्कानमालकांची असेल यात अपयश आलं तर संबंधित यंत्रणेला अशी दुकानं बंद करण्याचा अधिकार असेल अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी नागरिकांना लांबचा प्रवास करायची परवानगी असणार नाही

मात्र सर्व कर्मचाऱ्यांना घरी परतल्यावर घ्यायच्या काळजीबाबत सविस्तर प्रशिक्षण देणं बंधनकारक असणार आहे राज्याच्या इतर भागात या सवलतींसह याआधी दिलेल्या सवलती कायम असणार आहेत त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही मुलांसाठी शिक्षण अत्यंत महत्वाचं असून नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्येच सुरु व्हायला हवं असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज सांगितलं कोरोना विषाणूचा फैलाव न झालेल्या राज्याच्या दुर्गम भागातल्या ज्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही त्या शाळा सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा संकेत पळून उघडता येतील असंही ते म्हणाले आज व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून राज्यातल्या शालेय शिक्षण अधिकाऱ्यांशी ते बोलत होते शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातल्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणपद्वतीचा वापर व्हायला हवा यासाठी राज्यात ऑनलाईन शिक्षणपद्वती अधिक विकसित व्हायला हवी असं ते म्हणाले ज्या शाळांचा वापर सध्या कोरोनाच्या रुणांना विलगीकरणात ठेवण्यासाठी केला जात आहे त्या शाळा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यापूर्वी त्याचा परिसर निर्जंतुक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते देशवासियांशी संवाद साधत होते

सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने केलेल्या काही उपाययोजनांची माहिती मोदी यांनी दिली

या संकटात अहोरात्र काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सलाम करुन लॉकडाऊन दरम्यान गरीबांना विशेषतः स्थलांतरित कामगारांना त्रास भोगावा लागल्याबद्दल तीव्र संवेदना त्यांनी व्यक्त केल्या या श्रमिकांना घरी पोचता यावं यासाठी काम करणाऱ्या त्यांची काळजी घेणाऱ्या रेल्वे अणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं कामही कोरोना योद्ध्यांइतकंच महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले जागतिक परिप्रेक्ष्यात भारतानं या महामारीचा प्रभावीपणे मुकाबला केला असून भारतीयांची एकजूट खंबीरपणा आणि सेवाभावामुळेच शक्य झालं असल्याचं मत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं भारतीयांच्या या वृत्तीप्रमाणेच आयुर्वेद आणि योगसाधनेबद्दल सा या जगात आदर आणि उत्सुकता निर्माण झाली आहे असं त्यांनी सांगितलं आयुष मंत्रालयातर्फे येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय योग ब्लॉग स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं

ती जावली तालुक्यातल्या वहागांवची रहिवासी होती

दोन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या दोघांचा अहवाल आज मिळाला असून ते दोघेही करोनाबाधित असल्याचं त्यांच्या अहवालांवरून निष्पन्न झालं आहे त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची रत्नागिरी जिल्ह्यातली संख्या आता नऊ झाली आहे

त्यातील बहुसंख्य पोलिस कामावर रुजू झाले आहेत

तर सुमारे सात हजार पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे

आणखी एका महिलेला एका रुग्णालयाने दाखल करुन घ्यायला नकार दिला होता ही तीनही रुग्णालयं मुंब्र्यातली असून पोलीसांनी ती सील केली आहेत मुंब्रा इथं लॉकडाऊन बंदोबस्तावरच्या व्हीडीओ चित्रणात रहिवाशांवर दंडेली करताना दिसलेल्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे

ते आज पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते जेव्हा देशाची जास्तीतजास्त लोकसंख्या एखाद्या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन अथवा लसीकरणाच्या मदतीनं त्या आजारामधून बरी होते तेव्हा जनतेमध्ये सामूहिक प्रतिकारक्षमता विकसित होते

त्यामुळे कुठल्याही देशाकरता ही गोष्ट जोखीमीची असून रोगाचं संक्रमण होण्यापूर्वीच त्याला रोखणं अधिक योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं

आकाशवाणी मुंबई कार्यालयाच्या वतीनं अमरावती आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रत्येकी एका जागेसाठी कंत्राटी तत्वावर अर्ध वेळ वार्ताहराच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत पत्रकारिता किंवा जन संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका किंवा पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि किमान दोन वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले यासाठी अर्ज करू शकतात

टी

बी बी एस ची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आणि त्यानंतर आपली इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरतं पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी तसे निर्देशही जारी केले आहेत या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करता येईल त्यानंतर ते थेट वैद्यकीय सेवेत दाखल होऊ शकतील करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाढती गरज लक्षात घेऊन वृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात मानधन तत्वावर डॉक्टर आणि परिचारिकांना सेवेत घ्यावं असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिले

यामुळे समुद्र खबळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केलं आहे गेल्या चोवीस तासांत औरंगाबाद जालना लातूर हिंगोली सिंधुदुर्गासह कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला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

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार